अर्थसंकल्पाविषयी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत काल त्यांनी सांगितलं की प्राप्तीकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून सरकारनं मध्यमवर्गाचा मान राखला आहे नोटाबंदीनंतर आणि काळपैसा विरोधी अभियानामुळे करवसुलीत वाढ झाली आहे असं ते म्हणाले

व्यावसायिक रॉबर्ट वघेरा यांनी दिल्लीच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना पूणे पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे तेलतुंबडे यांची विलेपार्ले पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली स्पेनमध्ये मुर्सिया श्री सुरू असलेल्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत विश्वचषक स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या आयर्लंडशी होणार आहे

या दोन्ही संघांमध्ये उद्या दुपारी साडेतीन वाजता आणखी एक सामना होईल कोलकाता श्री सुरू असलेल्या डेव्हिस चषक जागतिक गटाच्या पात्रता फेरीत आज रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीची वेलीच्या मार्को सेकिनाटो आणि सिमॉन बोलेली या जोडीशी लढत होणार आहे पात्रता फेरीतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारताकरता आवश्यक आहे